मुखर्जी अंत्यदर्शन दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर सध्या नवी दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत

भारतरत्न प्रणव मुखर्जी याचं काल संध्याकाळी दीर्घ आजरानं निधन झालं

राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच तीनही संरक्षण दलांच्या प्रमुखांनीही प्रणव मुखर्जी यांना श्रद्धांजली अर्पण केली भाजपा अध्यक्ष जे पी नडडा ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेतले काँग्रेसचे गटनेते अधिररंजन चौधरी कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी राजा यांच्या सह विविध पक्षांच्या नेत्यांनी दिवंगत प्रणव मुखर्जी यांना आदरांजली अर्पण केली आहे इस्रायल शोक प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल देश परदेशातल्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे इस्रायलचे अध्यक्ष रूवेन रिव्हलीन यांनी प्रणव मुखर्जी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे इस्रायलला भेट देणारे मुखर्जी ही पहिले भारतीय राष्ट्रपती होते त्यानंतर मुखर्जी यांच्या आमंत्रणांवरून रिव्हलीन आणि नंतर पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू भारत भेटीवर आले होते

त्यांच्या निधनामुळे संघाची मोठी हानी झाली असल्याची भावना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केली आहे

गृहमंत्रालयानं शनिवारी जारी केलेल्या या सूचनांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रांबाहेरच्या भागांमध्ये अधिक उपक्रमांसाठी सवलती जाहीर केल्या आहेत

सरकारनं परवानगी दिल्याखेरीज आंतरराष्ट्रीय विमान प्रवास स्थगितच राहील आंतरराज्य आणि राज्यांतर्गत तसंच कराराधीन शेजारी देशांसोबत व्यक्ति आणि मालाच्या ने आण करण्यावर कोणतेही निर्बंध नसतील अशा वाहतुकीसाठी कोणत्याही स्वतंत्र परवानगीची किंवा ई परवान्याची आवश्यकता असणार नाही केंद्र सरकारच्या पूर्व परवानगीखेरीज प्रतिबंधित क्षेत्रांबाहेर कोणतीही टाळेबंदी राज्यांना लागू करता येणार नाही असं केंद्रानं स्पष्ट केलं आहे

चाचणी शोध आणि उपचार या त्रिसुत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे अधिकाधिक रुग्ण बरे होत आहेत आणि मृत्युंची संख्या घटते आहे

गेल्या पाच महिन्यांत कोविड चाचणी क्षमतेत भारतानं खूप मोठा पल्ला गाठला आहे

आरोग्य क्षेत्रातील उपक्रमांसाठी कर्ज स्वरुपात ही मदत राहणार आहे आर्थिक व्यवहार विभागातले अतिरिक्त सचिव डॉक्टर सी

महापात्र आणि जपानचे भारतातले राजदूत सुझुकी सातोशी यांनी यासंदर्भातली कागदपत्रं एकमेकांना दिली यानंतर डॉक्टर महापात्र आणि नवी दिल्लीतील जपानचे प्रतिनिधी कातुसो मात्सुमोतो यांनी कर्जाच्या करारावर स्वाक्षरी केली

यामध्ये पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये प्रतिजैविक सापडण्याचं प्रमाण अधिक आहे तसंच अठरा वर्षांहून कमी वयोगटातही हे प्रमाण जास्त असल्याचंही आढळून आलं आहे राजधानी दिल्लीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून दैनंदिन रुग्णसंख्येत वाढच होताना दिसत आहे

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या इतिहासात यंदा प्रथमच मोठय मिरवणुकीशिवाय गणरायाचं विसर्जन होत आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन घाटावर सामूहिक आरती करण्यासही मज्जाव करण्यात आला आहे पुण्यातील मानाच्या गणेश मंडळाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन मंडपाजवळ तय्यार केलेल्या हौदातच होत आहे रेल्वे सौरऊर्जा भारतीय रेल्वेनं आवश्यक ऊर्जा स्वत निर्माण करण्याचं लक्ष्य ठेवलं आहे

नद्यांची पाणी पातळी कमी होत असली तरी पुरानंतर येणाऱ्या समस्यांशी नागरिक झगडत आहेत पावसामुळे शेतीचं घरांचं मोठं नुकसान झालं आहे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी काल राज्यातल्या पूरस्थितीची हवाई पाहणी केली जनजीवन सुरळीत होण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जात आहेत असं ट्वीट पटनाईक यांनी केलं आहे या बरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं